जगातल्या अनेक देशांना कोविड प्रतिबंधक लसींचं वितरण उद्यापासून सुरू होणार पंतप्रधानांची माहिती

तीन कृषी कायद्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीची पहिली बैठक पूर्ण

ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघावर अभिनंदनाचा वर्षाव पंतप्रधान लस जगातल्या अनेक देशांना कोविड प्रतिबंधक लसींचं वितरण उद्यापासून सुरू होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं आरोग्य क्षेत्रातल्या सुविधा पुरवणारा देश म्हणून भारताकडे नेहमीच आदराने पाहिलं जातं असं मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे शेजारी राष्ट्रांबरोबरच इतरही अनेक देशांकडून भारतात विकसित झालेल्या लसींची मागणी नोंदवण्यात आली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे कोविड विरोधातल्या जागतिक लढाईत संपूर्ण ताकदीने उभं राहण्याचा भारताचा निराधार असून भूतान मालदीव बांगलादेश नेपाळ म्यान्मा आणि सेशल्स या देशांना लसींच वितरण उद्यापासून सुरू होणार आहे श्रीलंका अफगाणीस्तान आणि मॉरिशसच्या संदर्भात आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिथेही लस वितरित केली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आसन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे

कृषी कायदे समिती तीन कृषी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीची पहिली बैठक आज झाली कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अशोक गुलाटी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट आणि साउथ अशिया इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूटचे माजी अध्यक्ष डॉ प्रमोद जोशी यांनी यात सहभाग घेतला

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही समिती कृषी कायद्यांचे समर्थन करणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या अशा दोन्ही घटकांशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले त्याचबरोबर राज्य सरकारं राज्य विपणन मंडळ आणि शेतकरी उत्पादक संघटनांशीही विचारविनिमय केला जाईल यासाठी समितीतर्फे विविध शेतकरी संघटनांना चर्चेसाठी आमंत्रित केलं जाईल असंही घनवट यांनी सांगितलं या संदर्भात एक पोर्टल विकसित केलं जाणार असून शेतकरी स्वतंत्रपणे आपल्या सूचना प्रस्ताव यावर सादर करू शकतात कृषी कायद्यांबाबत सर्व घटकांचे विचार जाणून घेण्याचा समितीचा प्रयत्न असून यातून होणारं मंथन देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताचं असेल असा विश्वास घनवट यांनी यावेळी व्यक्त केला

वेंकैया नायड् शेती ही भारताच्या पर्यावरण संस्कृती आणि संस्कृतीचा आधारस्तंभ असून कृषी तज्ञांना देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असून सुशिक्षित तरुणांनी शेतीचा व्यवसाय म्हणून स्वीकार करावा असं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी केलं आहे

भारतीय शेतीचे भविष्य तंत्रज्ञानावर आधारित शेतीच्या पद्धतींवर अवलंबून असून आधुनिक विचारसरणीचे जाणकार शेतकरी या पद्धती अवलंबू शकतात असंही प्रतिपादन नायडू यांनी यावेळी केलं अन्न सुरक्षा ते पोषण सुरक्षेकडे लक्ष देण्याचं अवाहनदेखील त्यांनी यावेळी केलं कृषी मालाची किंमत कमी करण्याच्या गरजेवर भर देत सेंद्रिय शेतीला अधिकाधिक प्रोत्साहन दिल्यास शेतकरी ग्राहक आणि पर्यावरणालादेखील याचा मोठा फायदा होईल असं नायडू यांनी यावेळी सांगितलं प्रकाश जावडेकर देशभरातील ई नाम पोर्टलमध्ये एकंदर एक हजार बाजार समित्या जोडल्या गेल्या आहेत अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे सरकार शेतकऱ्यांच्या पिकांना मोबदला देण्यास वचनबद्ध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली एक राष्ट्र एक बाजार हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सरकारने या पोर्टलची घोषणा केली होती रमेश पोखरीयाल निशंक नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे भारताच्या पारंपरिक शिक्षण प्रणालीचा विकास होईल त्याचबरोबर जागतिक शैक्षणिक क्षेत्रातही भारताला महत्त्वाचं स्थान मिळेल असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी काल व्यक्त केला नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात लंडन इथलं नेहरू सेंटर आणि नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते

ई

ई अर्थात मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षा आणि एन

पी

आणि सी

टी आय यांसारख्या अभ्यासक्रमांचे प्रवेश हे जे ई ई वर आधारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही सवलत देण्यात आली आहे देशभरातील काही मंडळांकडून अभ्यासक्रम कमी करण्यात आला असून नीटच्या प्रश्नपत्रिकेत मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेप्रमाणे पर्याय असतील

या महोत्सवातल्या आजच्या कार्यक्रमांबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी एकावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजे इप्फीमध्ये आज भारतीय चित्रपटांच्या विभागात जून हा सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित मराठी चित्रपट दाखवण्यात आला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 चित्रपटासाठी दिग्दर्शकांबरोबरच अभिनेता सिद्धार्थ मेननही या वेळी उपस्थित होता स्टिल अलाइव्ह हा ओंकार दिवाडकर दिग्दशित लघु चित्रपटही आज दाखवण्यात आला ब्रह्म जानेन गोपोन कोम्मोती या बंगाली चित्रपटानं धार्मिक रिवाजांमधल्या लिंगभेदाविषयी ठाम भूमिका मांडली भार्गव पोन्गाथू यांनी गाथम या तेलुगू चित्रपटासाठी कॅलिफोर्नियात अनेक आव्हानांचा सामना करत चित्रीकरण केल्याचं आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत करत चित्रपट पूर्ण केल्याचं सांगितलं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 यंदा बांगलादेशची निवड करण्यात आली आहे या देशातल्या अल्फा मेघमल्हार नो दोराई अंडर कन्स्ट्रक्शन हसिना अ डॉटर्स टेल या चित्रपटांसह दहा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे बांगलादेशमधल्या समकालीन स्थितीवर भाष्य करणारे आणि तिथल्या नागरिकांच्या भावनांना वाचा फोडणारे हे चित्रपट दाद मिळवत आहेत भारतीय कलांशी असलेलं नातंही हे चित्रपट दाखवून देत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी मंदार कुलकर्णी पणजी

यानिमित्त कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकारांना दिली

बोस यांची जयंती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरी केली जाणार आहे यासाठी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या मार्गदर्शनखाली विविध कार्यक्रम सादर केले जाणार असल्याचं पटेल यावेळी म्हणाले ही समिती दिल्ली कोलकाता आणि नेताजी तसच आझाद हिंद फौजेशी संबंधित इतर ठिकाणी तसेच परदेशात मार्गदर्शन करणार आहे नेताजी या विषयावर आधारित आमरा नूतन जौंबेरि दूत हा सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात येणार असून या दिवशी बोस यांच्या स्मरणार्थ एक नाणं आणि टपाल तिकिट देखील प्रसिद्ध केलं जाणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्रालयाकडून बोस यांच्या कटक इथल्या जन्मस्थानी तसच गुजरातमधल्या हरिपुरा इथही एका कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे त्याचबरोबर दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून चर्चासत्र माहितीपट आणि इतर कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत

नडडा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या विविध मुद्द्यांवर ट्वीटरद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद केली जातील अशी खोटी माहिती राहुल गांधी पसरवित असल्याचा आरोप नड्डा यांनी केला आहे बाजार सामित्यांबाबत कारवाई करण्याबाबत कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात समावेश नव्हता का तसंच राहुल गांधीं यांनी तामिळनाडूतील जल्लीकड्ट महोत्सवात भाग घेतला मात्र जेव्हा कॉग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांच्या पक्षाने तामिळ संस्कृती आणि मूल्यांवर बंदी का घातली असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे खादी करार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खादी खरेदी करण्याबाबत आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमची अंमलबजावणी करणारी घटक संस्था म्हणून भागीदारी करण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयामध्ये आज सामंजस्य करार झाला केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री नीतीन गडकरी आणि आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या करारामुळे पंतप्रधानांच्या आत्मानिर्भर भारत या आवाहनाला बळकटी मिळणार असून खादी कारागिर आणि देशभरातील आदिवासीना स्थानिक रोजगाराची संधीही उपलब्ध होईल असं नीतीन गडकरी यावेळी बोलताना म्हणाले

आदिवासींना विविध उत्पादन कार्यात सामील करून घेतल्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असं अर्जुन मुंडा यावेळी म्हणाले मध्य प्रदेश मध्य प्रदेश सरकारने अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार उर्जा क्षेत्रातील सुधारणा सुरू केल्या असून मागील वर्षी डिसेंबरपासून राज्यातल्या एका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज अनुदानासाठी थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

शेतकऱ्यांना वीज अनुदान देताना ते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं देत निधीचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने सुधारणा करण्यात आल्या आहेत

कॉंग्रेस आसम गण परिषद बोडोलँड पीपल्स फ्रंट ए

डी एफ या पक्षाच्या नेत्यांचा या बैठकीत सहभाग घेतला मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी या बैठकीत पक्षांच्या प्रतिनिधींनी आपापली मते मांडली

महाराष्ट्र राज्यपाल एफटीआयआय देश परदेशात हिंदी भाषेचा प्रसार प्रचार करण्यामध्ये चित्रपट क्षेत्राचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पुण्यात व्यक्त केलं भारतीय चित्रपट आणि द्रचित्रवाणी संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षांनिमित्त संस्थेच्या आवारात उभारलेल्या नभ अभीप्सा या धातुकला शिल्पाचं अनावरण भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेट सामन्यांचा बॉर्डर गावस्कर चषक जिंकून भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत हरवण्याची कामगिरी भारतानं दुसऱ्यांदा केली आहे या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे